बंगळूरूमध्ये सुरू असलेल्या तेराव्या एरो इंडिया शोचा समारोप त्यांच्या उपस्थितीत झाला त्या प्रसंगी ते बोलत होते भारताच्या क्षमता वेगानं वाढत असल्यावर जगाचा विश्वास या शोमुळे दृढ झाला असं त्यांनी नमूद केलं गेल्या सहा वर्षांमध्ये झालेल्या सुधारणांमुळं गूंतवणूकदार आणि खाजगी कंपन्यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध झाल्याचं ते म्हणाले

तोमर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार गाव गरीब आणि शेतकरी यांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आज राज्यसभेत स्पष्ट केलं राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभाराच्या ठरावावर झालेल्या चर्चेमध्ये ते बोलत होते शेतकरी संघटनांशी चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडूनही कोणत्याही संघटनेनं नक्की कोणत्या तरतुदी आक्षेपार्ह आहेत ते सांगितलं नसल्याचं ते म्हणाले नवीन कायद्यांमुळे शेतकऱ्यांना बाजार समित्यांच्या बाहेरही त्यांची उत्पादनं विकता येणार आहेत आणि या समित्यांमध्ये द्यावे लागणारे कर खुल्या बाजारपेठेत द्यावे लागणार नाहीत असं त्यानी स्पष्ट केलं काहींनी दिशाभूल केल्यानं या समित्यांमधल्या करांच्या विरोधात निदर्शनं करण्याऐवजी काही विशिष्ट राज्यांमधले शेतकरी नवीन कायद्यांविरोधात निदर्शनं करत आहेत असं ते म्हणाले कंत्राटी शेतीबाबत सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी त्यांना कंत्राटी शेतीमधून कधीही बाहेर पडता येईल अशी तरतूद करण्यात आली आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून नवीन कृषी कायद्यांमुळे ते साद्य होईल असंही त्यांनी नमूद केलं पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत एक लाख पंधरा हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली दरम्यान सरकारनं हे कायदे मागं घ्यावेत अशी मागणी विरोधी पक्षांनी आजही कायम ठेवली ही विधेयकं मंजूर करणं घटनाविरोधी असल्याचं मत कॉंग्रेसचे सदस्य आनंद शर्मा यांनी व्यक्त केलं वटहुकमाचा मार्ग का अवलंबण्यात आला असा सवाल कॉंग्रेसचे सदस्य प्रतापसिंह बाजवा यांनी केला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी कोरोना साथीशी लढण्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारनं यांनी संयुक्तपणे केलेल्या प्रयत्नांच कौतुक केलं मात्र तीनही कृषी कायदे मागं घ्यावेत अशी मागणी केली शिवसेनेचे सदस्य संजय राऊत यांनीही हे कायदे मागं घेण्याची मागणी करताना दोन्ही पक्षांना मान्य होईल असा तोडगा केंद्रानं काढावा अशी सूचना केली आज कामकाज तहकूब होण्यापूर्वी आभारावरच्या ठरावाचा चर्चा संपली असून आभारविषयक ठरावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी उत्तर देण्याची शक्यता आहे

कॉंग्रेस द्रमुक डावे पक्ष समाजवादी पक्ष आणि इतरांनी सरकारविरोधात सभापतींसमोरच्या हौद्यात घोषणा दिल्या सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांनी शिस्तीचं पालन करण्याची विनंती केली

विरोधी पक्षांकडून सुरू असलेल्या गोंधळाच्या वातावरणात सभापती बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू ठेवला

दरम्यान गोंधळ कायम राहिल्यानं सभापतींनी सभागृहाचं कामकाज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तहकूब केलं नंतरही गोंधळ कायम राहिल्यानं हे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं रिझर्व्ह बँक पतधोरण भारतीय रिझर्व्ह बँकेन आज चालू आर्थिक वर्षातील शेवटचं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही

आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शाक्तीकांत दास यांच्या नेतृत्वाखालील सहा सदस्यीय पतधोरण समितीच्या बैठकीनंतर दास यांनी ही माहिती दिली

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यान देशातील स्थिती वेगाने सामान्य होत आहे असं दास म्हणाले ग्राहकांचा आत्मविश्वास वाढत असून उत्पादन सेवा आणि पायाभूत सुविधांच्या व्यवसायात उत्साह आहे असं त्यानी सांगितलं

आठ मार्चला न्यायालयाचं प्रत्यक्ष कामकाज सुरू झाल्यास ही सुनावणी प्रत्यक्ष अन्यधा दूरदृश्य प्रणालीद्वारे होईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं

पटोले यांनी काल महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता पटोले यांच्याबरोबर शिवाजी मोघे बसवराज पाटील मोहंमद अरिफ नसीम खान कुणाल पाटील चंद्रकांत हंडोरे आणि प्रणिती शिंदे हे सहा कार्याध्यक्ष तसंच दहा उपाध्यक्षांचीही नेमणूक करण्यात आली आहे

तमिळनाडू तमिळनाडूचे मुख्यमंत्री ई

विधानसभेत त्यांनी या संदर्भात निवेदन सादर करून माहिती दिली

यु एन सैन्याच्या ताब्यात असलेल्या म्यानमा च्या नेत्या आंग सान सू ची आणि अन्य नेत्यांची सुटका करण्याची मागणी यूएनएससी म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेन केली आहे परिषदेने देशातील आपत्कालीन स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे

नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या सु ची यांना सोमवारी अटक झाल्यापासून त्या लोकांसमोर आलेल्या नाहीत दरम्यान या प्रकरणीच्या स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी आग्नेय आशियातल्या देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक बोलावली जाणार आहे मलेशियाचे पंतप्रधान मुहिदिन यासिन आणि इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांची आज बैठक झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला लष्करी बंडामुळे लोकशाहीच्या प्रक्रियेतलं पाऊल मागं पडल्याचं यासिन यांनी नमूद केलं नेताजी सुभाषचंद्र बोस समग्र शिक्षा योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आलेली निवासी विद्यालयं आणि वसतिगृहांना नेताजी सुभाषचंद्र बोस निवासी विद्यालय आणि वसतिगृह असं नाव देण्यात येणार आहे शिक्षण मंत्रालयानं या संदर्भातला निर्णय घेतला आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रेरणा मिळेल असं शिक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे

राज्यात विधानसभा निवडणुका सुरळीत पार पडाव्यात यासाठी केंद्रीय राखीव पोलिस दल तैनात करण्याची मागणी त्यांनी केली राजकीय लागेबांधे असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना निवडण्कीशी संबंधित कामापासून दूर ठेवावं अशीही मागणी या शिष्टमंडळानं केली आसियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शिक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारत आणि आसियान देशांमधील संबंध अधिक दृढ झाल्याचं शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी म्हटलं आहे

भारत आणि आसियान देशांचे ऊर्जा सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यातील योगदान हे इतर देशांसाठी अनुकरणीय असल्याचं ते म्हणाले भारत आणि आसियान देशांच्या मानवी संसाधनांचा आणि नैसर्गिक स्त्रोतांचा योग्य उपयोग झाला तर मानवता आणि जगाच्या उत्कर्षासाठी एक नवीन आयाम खुला होईल असं ते म्हणाले परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या वेळी उपस्थित होते

इंग्लंडचा कर्णधार जो रूट यानं त्याच्या शंभराव्या कसोटी सामना शतक झळकावून साजरा केला

जसमित बुमरानं आज दोन गडी बाद केले तर रविचंद्रन आश्विननं एकाला बाद केलं आज सकाळी इंग्लंडनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला दरम्यान कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर वर्षभरानंतर भारताचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन झालं आहे